समाज माध्यमातून खोटी चुकीची माहिती पसरवणाऱ्यावर सरकार कडक कारवाई करणार

राजनाथ राज्यसभा पूर्व लडाखमध्ये पेगॉग तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून सैन्य माघारी घेण्यासाठी भारत आणि चीननं सहमती दर्शवली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सांगितलं भारत आपली एक इंचही जमीन कोणाला देणार नाही ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाम भूमिका आहे चीनबरोबर झालेल्या चर्चेत हीच भूमिका समोर ठेवण्यात आली होती आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसत असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले चीनबरोबर झालेल्या चर्चेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की दोन्ही देश टप्प्याटप्प्यानं सहमतीनं आपलं सैन्य मागं घेणार आहेत

गेल्या वर्षी एप्रिल नंतर तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवर उभारण्यात आलेली बाधकामं काढून टाकली जातील तसंच उत्तर भागातल्या लष्करी हालचाली आणि गस्त थांबवण्यावरही दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं राजनाथ सिंह म्हणाले पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इतर काही भागात सैन्य तैनात करणं आणि या भागात गस्त घालण्यासंदर्भात काही मुद्द्यांवर अजून तोडगा निघालेला नाही त्यावर यापुढच्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये लक्ष केंद्रित केलं जाईल असंही ते म्हणाले लडाखच्या आव्हानात्मक वातावरणात आपल्या साहस आणि धैर्याचं दर्शन घडवणाऱ्या भारतीय जवानांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असंही राजनाथ सिंह म्हणाले रविशंकर प्रसाद राज्यसभा केंद्र सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची विश्वसनीय माहिती देण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत पण त्याचबरोबर समाज माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी चुकीची माहिती पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण देखील गरजेचं आहे असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत व्यक्त केलं

सरकारी धोरण आणि योजनासदर्भात समाज माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्याचं खंडन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पत्र सूचना कार्यालयाचा एक स्वतंत्र विभागच तयार केला असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली

हा अर्थसंकल्प भारतीयांच्या इच्छा आकांक्षाचं प्रतीक असल्याचं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत या चर्चेदरम्यान बोलताना सांगितलं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आजपर्यंत शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे असं सांगून ते म्हणाले की केंद्र सरकार शेतकरी आणि कामगारांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी चर्चेत भाग घेत हे अंदाज पत्रक श्रीमंतांसाठी तयार केलेलं धनिक धार्जिण अंदाज पत्रक असल्याचा आरोप केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या राज्यसभेत अर्थ संकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत लोकसभेतही आज अर्थ संकल्पावर चर्चा झाली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चर्चॅत भाग घेत अर्थसंकल्पावर टीका केली नव्या कृषी कायद्यांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे हाल होणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला या कायद्यामुळं अत्यावश्यक वस्तू कायदा संपुष्टात येईल असं गांधी म्हणाले केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतही अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला या अर्थ संकल्पात नव्या बलशाली भारताच्या आशा अपेक्षा प्रतिबिंबित होतात असं ठाकूर म्हणाले कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर ठाकूर यांनी कडाडून टीका केली त्यांच्या भाषणाच्या वेळी काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला शेअर बाजार जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणातही आज भारतीय शेअर बाजारांच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी वाढ नोंदवली

देशभरात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत गेले काही दिवस सातत्यानं घट होत होती

गडकरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बॅटरी आणि इतर साहित्य निर्मिती देशातच व्हावी यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन आत्मसात करावा असं आवाहन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केलं आहे संशोधन संस्थांच्या प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते संशोधक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योजक यांनी हायड्रोजनवर आधारित किफायतशीर आणि सहजपणे उपलब्ध होणारे इंधन विकसित करण्यावर भर द्यावा असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं देशात सौर ऊर्जा आता स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असून आता आणखी पर्यायी इंधन रास्त दरात उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे

या क्षेत्रात खर्च कमी करण्याबाबत पर्याय शोधण्यासाठी आणि रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध आहे असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं नवीन वाहन धोरणानुसार एक कोटी जुनी वाहनं मोडीत काढण्यात येणार असून त्यामुळं स्वस्त किमतीत अँल्युमिनियम तांबे रबर स्टील आणि इतर साहित्य उपलब्ध होईल यामुळं बॅटरीची किंमत कमी करण्यास मदत होईल असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं आधूनिक बॅटरीमुळे वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेलच पण भारत इलेक्ट्रिक वाहनांचा जागतिक पुरवठादार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारत देशातील पहिला सीएनजी ट्रॅक्टर उद्या दाखल करण्यात येणार आहे या ट्रॅक्टरमुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि खर्च कमी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भारतातील रोजगाराच्या संधीही वाढतील असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे या सीएनजी ट्रॅक्टरमुळं शेतकऱ्यांना वार्षिक इंधन खर्चात एक लाख रुपयांची बचत करणं शक्य होणार आहे

दरम्यान आज गृह मंत्रालायचे सचिव अजय भल्ला यांनी उत्तराखंडमधील बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला

महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी व्यापार आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचं आयोजन केलं आहे आज संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीत या तिघांच्या हस्ते या खेळणी महोत्सवाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं आता यासंकेतस्थळावर नावनोंदणी करता येणार आहे या वेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खेळणी उदयोग मजबूत करण्यासाठी आणि मुलांना शिकवण्याकरता खेळण्यांचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सरकारनं गेल्या महिन्यात पहिल्या टॉयकथॉनचं आयोजन केलं होतं या उद्योगाला चालना देण्यासाठी आता या खेळणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भारतातील स्थानिक खेळणी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारागिरांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं

मेरीटाईम परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दोन मार्च रोजी मेरीटाईम इंडिया परिषदेचं उदघाटन होणार आहे

दोन ते चार मार्चदरम्यान ही परिषद प्रत्यक्ष आणि द्रदृश्य प्रणाली अशा दोन्ही माध्यमातून होणार आहे देशातील सागरी किनारे लाभलेली राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्षरित्या आयोजित होणाऱ्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत

बोंगाव ठाकूरनागर इथं आज संध्याकाळी एक सभेला संबोधित करताना ते बोलत होते

देशातील मुसलमान नागरिकांच्या अधिकाराला यामुळं कोणताही धक्का लागणार नाही असंही शहा यांनी स्पष्ट केलं

बंगाल मध्ये भाजप सत्तेत आल्यास शरणार्थीसाठी कल्याण योजना सुरू केल्या जातील असं आश्वासनही शहा यांनी दिलं भारत अमेरिका जम्मूकाश्मीर प्रशाबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल नसल्याचं आज अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी वॉशिंग्टन इथं पत्रकारांना सांगितलं गेल्या दशकात अमेरिकेचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ झाले असून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात काहीशी दरी निर्माण झाल्याचं एका संसदीय अभ्याससेवेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

हा कार्यक्रम एफएम गोल्ड वाहिन्या आणि अतिरिक्त फ्रिक्वेन्सीवर थोड्याच वेळात म्हणजे साडे नऊपासून पुढे ऐकता येणार आहेत या कार्यक्रमात मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख सहभागी होणार आहेत

ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात भारताचे खेळाडू दिविज शरण आणि अंकिता रैना पराभूत झाले आहेत

काल झालेल्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि जपानचा बेन मॅकलेन यांचाही पराभव झाला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार